त्यांनी सपा बसपा राष्ट्रीय लोकशाही दल आघाडीच्या उमेदवार शालिनी यादव यांचा पराभव केला

केंद्रीय मंत्र्यांपैकी मनेका गांधी सुलतानपूरमधून व्ही के सिंग गाझियाबादमधून महेश शर्मा गोतम बुध्द नगरहून तर संतोषकुमार गंगवार बरेलीहून मिझापूरमधून अपना दलच्या अनुप्रिया पटेल सत्यपाल सिंग बागपतहून तर निंरजन ज्योती हे फतेहपूरमधून विजयी झाले आहेत

उत्तराखंडात भाजपाने पाचही जागांवर निर्विवाद यश मिळवलं आहे तर दिल्लीतही सर्व म्हणजे सात जागांवर यश मोठया मताधिक्यानं यश मिळवलं आहे

हिमाचल प्रदेशात भाजपाने चारही जागा घेतल्या आहेत तर लडाख आणि जम्मूमधली जागाही मिळवली आहे श्रीनगर मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी यश मिळवलं आहे

गोव्यात उत्तर गोवा जागेवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रान्सिसको सार्दिना निवडून आले आहेत

काँप्रेस जनता दल सेक्युलर आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे आंध्रप्रदेशात वायएसआर काँप्रेसनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवित यश मिळवलं आहे

तेलगू देसम पक्षाला तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे

एमआयएमचे उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादच्या जागेवर विजय मिळवला

तर काँग्रेसने तीन मतदारसंघात बाजी मारली आहे

मेघालयात दोनपैकी एका जागेवर काँग्रेसने तर दुसऱ्या जागेवर नॅशनल पीपल्स पार्शिवे अगाथा संगमांनी काँग्रेसच्या मुकुल संगमांवर निसाता विजय मिळवला आहे

तसंच सिक्कीममधली एकमेव जागा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने जिंकली आहे

मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता सर्व मतदार संघातून शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले

प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत

माकपा आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे

पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी पुलिवेंदला मतदारसंघात विजयी झाले आहेत

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कुप्पम मध्ये विजयी झाले मात्र त्यांचे पुत्र नर लोकेश मंगलगिरी मतदारसंघात पराभूत झाले

सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यासाठी केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काल रात्री अल कायदा या दहशतवादी संघ तिशी संबंध असलेल्या अन्सार गझवत उल हिंद या गावा तथाकथित प्रमुख झकीर मुसा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला